कोरोनाच्या विरोधातील लढा हा जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई आहे आणि या लढाईत आम्हाला जिंकायचं आहे यासाठीच ही कठोर पावलं उचलण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे लॉकडाऊन काळात नागरिकांना होत असलेल्या त्रासाची आपणाला जाणीव आहे असंही ते म्हणाले आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा दहावा भाग होता कोरोनाशी यशस्वी मुकाबला करून बऱ्या झालेल्या रुग्णाशी इटलीहून भारतात आल्यानंतर विलगीकरण कक्षात राहिलेल्या नागरिकाशी ही मोदींनी संवाद साधला त्याचबरोबर या समस्येशी थेट दोन हात करणाऱ्या दोन डॉक्टरांकडून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाबद्दल माहिती जाणून घेतली

या काळात अत्यावश्यक सेवा प्रखणाऱ्यांचेही नरेंद्र मोदी यांनी आभार मानले पण होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितलेल्या पण त्याचं पालन न करणाऱ्या कोरोना विषाणूच्या संशयितांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली या समस्येकडे आणखी गांभीर्याने पाहण्याची आणि तसंच वर्तन करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले

लातूर जिल्ह्यातही स्वस्त धान्य दुकांनामध्ये गहू तांदूळ आणि डाळ उपलब्ध असेल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली पालकमंत्री देशमुख यांनी लातूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हंसराज जाधव यांच्याशी याबाबत चर्चा केली गरज भासल्यास स्वस्त धान्य दुकानांतून भाजीपाला फळे दूध तेल गॅस आणि अन्य जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील असं जाधव यांनी यावेळी सांगितलं

या सर्व रुग्णांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

बाधित क्षेत्रातून हे सर्व ऊसतोड कामगार आल्यानं या सर्वांना विलगीकरण कक्षात तात्काळ भरती करण्यात आलं आहे

यातल्या एकाही कामगारास कोरोनाची क्ठलीही लक्षणं आढळून आली नाहीत

रस्त्यांवर विनाकारण येणारी द्रचाकी वाहनं जप्त करण्याची मोहीमही नांदेड पोलीसांनी सुरू केली आहे

या वाहन मालकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे संचारबंदी पूर्णपणे संपेपर्यंत ही वाहनं पोलीसांच्या ताब्यात असणार आहेत दुचाकी चारचाकी वाहनांसह अन्य वाहनांचा यात समावेश आहे

मात्र याठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विक्रते आणि शेतकरी आवश्यक खबरदारी घेत नसल्याचं निदर्शनास आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या जिंतुर तालुक्यामधल्या पोखर्णी तांडा इथं आज जंतुनाशक फवारणी करण्यात आली

हा रुग्ण दुबईहून आला होता